सुरुवातीला ही मर्यादा वीस लाख रुपये होती तर दीड कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या व्यवसायांना संयोजन योजनेचा पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली आहे या योजनेंतर्गत या व्यवसायांना केवळ एक टक्के कर भरावा लागत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर अनेक वस्तूंवरील कराचे दर कमी करण्यात आले

जेटली माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचा काल पहिला स्मृती दिन होता या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेटली यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे जेटली यांची विद्वत्ता कायद्याचं ज्ञान व्यवहारचात्र्य आणि लोकांना आपलंसं करण्याची हातोटी वाखाणण्याजोगी होती असं मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे अर्थमंत्रालयानंही जेटली यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त त्यांनी अर्थमंत्री म्हणून घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती ट्विटर संदेशाद्वारे प्रकाशित केली यात वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीचा उल्लेख होता

ऐकूया त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

महाराष्ट्र कोरोना राज्यात काल नोंद झालेल्या कोरोना बाधितांच्या संख्येपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आढळून आली

काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक काल नवी दिल्लीत पार पडली त्यानंतर महासचिव के सी वेणुगोपाल यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली पक्षाचे अंतर्गत मुद्दे हे फक्त पक्षाच्या बैठकीतच उपस्थित करावेत त्याबाबत पक्षाच्या बैठकीत चर्चा व्हावी प्रसार माध्यमांमध्ये त्याची चर्चा होऊ नये याबाबत सर्व नेत्यांनी काळजी घ्यावी असा सल्ला कार्यकारीणीनं सर्व नेत्यांना दिला असल्याचं वेण्गोपाल म्हणाले

भ्जबळ गोदावरी खोऱ्याचं पाणी गुजरातच्या प्रकल्पांना देण्याचा प्रस्ताव गेल्या काही दिवसांत मांडण्यात आला होता परंतु महाराष्ट्राचा अनेक भाग पाण्यापासून वंचित असल्याने या भागाची तहान भागवण आवश्यक आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्याचं पाणी महाराष्ट्राच्या बाहेर जावू न देता त्याचा लाभ महाराष्ट्राच्याच जमिनीला देणार असल्याचं प्रतिपादन नाशिक जिल्ह्याचे संपर्क मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे ते काल नाशिकमध्ये एका आढावा बैठकीत बोलत होते

टी ची परिस्थिती बिकट झाली असून एस

चं पुनरुज्जीवन करणं आवश्यक आहे असं मत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल सिंधुद्र्ग जिल्ह्यातल्या कणकवली इथ व्यक्त केलं कणकवली एस

आगराला भेट देवून आगाराची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते कणकवलीत एस

विभागीय कार्यालयाबरोबरच इथं भव्य व्यापारी उद्योंग केंद्र उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितल भविष्यात कणकवली शहर हे उद्योंग आणि व्यापारी दृष्टीकोनातून मोठे होवून एस

महामंडळालाही त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे असं ते म्हणाले सिंधुदुर्ग वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी गोवा केंद्र निवडलेल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधील विद्यार्थ्यांना कोरोना चाचणीशिवाय गोवा राज्यात प्रवेश मिळावा किंवा सिंधुदूर्ग आणि रत्नागिरीमध्येच नीट केंद्र मिळावं अशी मागणी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नोएडा इथल्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालकांकडे पत्राद्वारे केली होती तसंच त्यांनी याबाबत गोवा आणि महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांशी चर्चा केली आहे त्यामुळे गोव्यात नीट परीक्षा देण्यासाठी जायला विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही असं कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी काल सांगितलं आधुनिक शेतकरी पारंपरिक शेतीतून येणाऱ्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेक प्रयोगशील शेतकरी नवनविन प्रयोगाकड वळत आहेत वाशीम जिल्ह्याताल्या कारंजा इथले शेतकरी धनंजय गहाणकरी यांनी आपल्या सहा एकर शेतीत सिट्रोनेला या गवताची लागवड केली आहे या कापलेल्या गवतावर शेतात तापत्या पाण्यासोबत प्रक्रिया करून तेल काढण्यात येते

त्यामुळे राज्यातील सर्व बाजार समित्यांच्या अखत्यारीतील शेतमाल नियमनमुक्त करावा बाजार समितीच्या आवारात अधिभार रद्द करण्यात यावा या मागणीसाठी राज्यातील विविध व्यापारी संघटनांनी आज राज्यव्यापी बंद पुकारला आहे

राज्य सरकारने मागण्यांचा विचार न केल्यास बेमुदत बंदचा इशारा देण्यात आला आहे

तालुका कृषी अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी पशुधन विकास अधिकारी अशा विविध शासकीय कर्मचाऱ्यांकडे प्रशासक म्हणून जबाबदारी सोपवण्यात येणार आहे लातूर गावाच्या विकासात मनरेगाचे विशिष्ट असे स्थान आहे त्यामुळे लातूर ग्रामीण मतदारसंघात आमदार धिरज देशमुख यांच्या पुढाकारातून मनरेगातून ग्रामविकास या विषयावर तीन टप्प्यांमध्ये सरपंचांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे याची सुरुवात आजपासून होत आहे संपर्क मुंबई या संस्थेमार्फत लातूर ग्रामीण मतदारसंघातील सरपंचाचे प्रशिक्षण घेतले जाणार आहे लातूर बाजार लातूर बाजार समितीनं बसवेश्वर चौक परिसरात सुरू केलेल्या गुळ बाजाराच्या ठिकाणी येणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी काल जिल्हा भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आलं यावेळी बाजार समित्ती मधील भाजपचे संचालक मात्र हजर नव्हते सावरकर पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं देण्यात येणा या शिखर सावरकर पुरस्कारांची घोषणा काल ऑनलाईन सोहोळ्यामध्ये करण्यात आली कर्नल प्रेमचंद यांना यंदाचा शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे

मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश मुदुला भाटकर राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित राज्याच्या सीआयडी विभागाचे प्रमुख आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी या कार्यक्रमाला उपस्थित होते रत्नागिरी रत्नागिरी शहराजवळ टाकळे इथं रविवारी गणेश विसर्जनाच्या वेळी बुडालेल्या दोघांचे मृतदेह काल सापडले पोलिस आणि तटरक्षक दलान हे मृतदेह शोधून काढले खेळाडू निधन शिवछत्रपती पुरस्कार विजेता जिम्नॅस्ट आदित्य तळेगावकर याचं काल औरंगाबाद इथं अल्पशा आजारानं निधन झालं तो पंचवीस वर्षांचा होता आदित्य हा राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू होता तसंच दोन हजार सोळामध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत त्याने भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं या युवा खेळाडूच्या निधनामुळे क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे

रात्रीच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचं पथक घटनास्थळावर दाखल झाले असून त्यांनी बचाव कार्य सुरू केले आहे मात्र सातत्याने पडत असलेल्या पावसानं बचाव कार्यात अडथळे येत आहेत रायगडच्या संपर्कमंत्री अदिती तटकरे यांनी घटनास्थळास भेट दिली असून इमारतीचा बिल्डर आकीर्टेक आणि ज्यांनी इमारतीस परवानगी दिली त्या अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल केले असल्याची माहिती तटकरे यांनी दिली मात्र नेमके कोणावर गुन्हे दाखल झाले आहेत याची माहिती मात्र पोलिसांकडून मिळालेली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

मृत्यू झालेली व्यक्ति ही शेजारच्या इमारतीतील होती जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान हृदयविकारानं त्यांचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

पाऊस राज्यात पावसानं काहीशी उसंत घेतली आहे मात्र गेल्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी जलसाठे तुडुंब भरले आहेत अमरावती जिल्ह्यातही गेले अनेक दिवसा पावसाची संततधार सुरू होती

दरम्यान अमरावती जिल्ह्यातील परतवाडा ते चिखलदरा मार्गावरील धोतरखेडा सापन नदीवरील पर्यायी रस्ता वाहून गेल्याने काल दुपारपासून हा मार्ग बंद झाला आहे गडचिरोली जिल्ह्यातही आठवडाभरानंतर काल पावसाने उसंत घेतली काही नद्यांचा पूर ओसरल्याने महत्वाचे मार्ग सुरु झाले आहेत

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार